मदत जाहीर पर्यावरण दिवस आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे

बदल विभाग होणार

यातील तीन रुग्ण जिल्ह्याबाहेरील असून त्यांच्यावर वध्यात उपचार सुरू आहेत तर वध्यातील एका रुग्णावर सिकंदराबाद येथे उपचार स्रू आहे

लाभार्थ्यांच्या खातेक्रमांकावर आधारित वेळापत्रकान्सार पैसे जमा होतील असं वित्त सेवा विभागाने सांगितलं आहे

अलिबाग आणि थळ येथील न्कसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली

यावेळी म्ख्यमंत्री म्हणाले की ही केवळ तातडीची मदत आहे चक्रीवादळाम्ळं न्कसानीचे पंचनामे स्रू आहेत

त्यानंतर सविस्तर अभ्यास करून पॅकेजची घोषणा केली जाईल रायगड जिल्हयाप्रमाणेच इतर न्कसानग्रस्त जिल्हयांनाही मदत दिली जाईल असे ते म्हणाले दरम्यान निसर्ग चक्रीवादळाम्ळे प्णे जिल्ह्यात झालेल्या न्कसानीचा आढावा घेण्यासाठी उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज जिल्ह्याचा दौरा केला त्यांनी आज मावळ तालुक्यातल्या तसेच खेड आणि जून्नर तालुक्यातल्या न्कसानग्रस्त गावांना भेट देऊन न्कसानीची पाहणी केली जिल्हा प्रशासनानं न्कसानीचे पंचनामे तत्काळ तयार करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले या अहवालाचा आढावा घेऊन मदत जाहीर केली जाईल असंही उपम्ख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे राज्य सरकारच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना येत्या सोमवारपासून आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात हजेरी लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे जे कर्मचारी या दिवशी कार्यालयात येणार नाहीत त्यांची आठवडाभराची रजा गृहित धरली जाईल किंवा त्यांना त्या आठवड्याचे वेतन मिळणार नाही राज्य सरकारने यासंदर्भातले आदेश आज प्रसिद्ध केले आहेत पूर्वमंजूर रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे काही कर्मचाऱ्यांना आठवड्यात एकापेक्षा जास्त दिवस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत कोरोनाचा प्राद्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात नागरिकांसाठी विशिष्ट नियमावली जारी करण्यात आली आहे नागप्र शहरात सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे

यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना आहे जैव विविधतेचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सर्व जनतेला पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत जैव विविधतेचं रक्षण करुन पृढच्या पिढीकडे आपण चांगलं पर्यावरण सोपव असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राजभवन येथे चाफ्याचे रोप लावले प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनासाठी किमान एक रोप लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन राज्यपालांनी केले आहे वटवक्षाची पृजा करण्याची परंपरा सांगणारी आणि वक्ष संवर्धनाचा संदेश देणारी वटपौर्णिमाही आज साजरी होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पर्यावरणावर भर दिला आहे आपल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले होते की आपल्याला झाडं लावण्याची आणि जगवण्याचीही गरज आहे आज जागतिक पर्यावरण दिनी हाच आपला संदेश आहे पर्यावरण दिनाची या वर्षींची मध्यवर्ती संकल्पना जैवविविधता ही आहे आज आपण पाणी वाचवण्याचा वीज वाचवण्याचा पर्यावरण वाचवण्याचा स्वच्छता राखण्याचा आणि पेट्रोल वाचवण्याचा संकल्प करुया असे आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जागतिक पर्यावरण दिन सोहळ्याप्रसंगी मंबई इथे केले

अशी वनक्षेत्रे शहरांची फ्प्फ्से म्हणूनही काम करतील असेही ते यावेळी म्हणाले गृहमंत्री अनिल देशमुख उद्या चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याचा दौरा करणार आहेत

कुणाल खेमनार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ

त्यानंतर ते पत्रकार परिषद घेतील

गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी साथरोग अधिनियमातील तरत्दीन्सार अधिसूचना निर्गमित केली आहे राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली असल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत शेतकऱ्यांच्या शेतीकामाला वेग येत असून आज अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी पीक लागवडीला स्रुवात झाली आहे महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे नाव आता पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हा बदल करण्यात येईल तसेच पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर कार्य करेल अशी घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधन केली विभागातील नावाच्या बदलासह विभागाचे ध्येय आणि उद्दिष्टे अधिक व्यापक करत त्यात सध्याच्या वातावरणातील बदल आणि त्याअनृषंगाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांचा अंतर्भाव करण्यात आल्याची माहिती मंत्रिदवयांनी दिली